आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते

यावेळी पंतप्रधानांनी विविध संस्कृती आणि त्यांचा निसर्गाशी असलेला संबंध याचा आढावा घेतला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मरण करुन त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला

यंदाच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे पुढच्या महिन्यात भुवनेश्वर इथं ही स्पर्धा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी या स्पर्धेसाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आगामी दिवाळी तसंच छटपूजा या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना श्रभेच्छा दिल्या

नागपूर इथं काल अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

पैशाअभावी गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली अयोध्येत राम मंदीर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे संबंधित विवादित जागेची तीन भागात विभागणी करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती संजय किशन आणि न्यायमूर्ती के

जोसेफ यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे

मनुस्मुतीचा विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या निनावी पत्रात देण्यात आली आहे याप्रकरणी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दरम्यान अकोले तालुक्यातल्या निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणीविसर्गाला विरोध म्हणून अकोले तालुका संघर्ष समितीसह स्थानिक शेतकऱ्यांनी काल रात्री प्रवरा नदीपात्रात ठिय्या आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अरुणा ढेरे यांची सार्वमतानं निवड करण्यात आली यवतमाळ इथं काल झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

डॉक्टर ढेरे या मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या पाचव्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानानं निवड केली जाईल असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता

यवतमाळमध्ये आयोजित हे साहित्य संमेलन चिरकाळ स्मरणात राहील असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

प्रल्हाद लुलेकर यांनी केलं आहे जालना इथं पद्मश्री डॉ

संमेलनाध्यक्ष डी

जगत्प्रीया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते औरंगाबाद इथं पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे साहित्य संशोधन केंद्राची स्थापना करावी उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करावा अजिंठा लेणी परिसरात नियोजित पाली विद्यापीठाची स्थापना तातडीनं करण्यात यावी या आणि इतर मागण्यांचे ठराव या संमेलनात संमत करण्यात आले

औरंगाबादचा परिसर आणि सहकाऱ्यांनी आपल्याला घडवलं मराठवाड्यानं जे भरभरुन दिलं ते नाट्यकृतीद्वारे सादर करत असल्याचं कुलकर्णी म्हणाले या कार्यक्रमात पर्यावरण पत्रकारितेसाठीचा पुरस्कार जितेंद्र विसपुते यांना देण्यात आला

ओमानच्या मस्कत इथं काल नियोजित हा अंतिम सामना खराब हवामानामुळे रद्द करावा लागल्यानं उभय संघ संयुक्तपणे विजयी घोषीत करण्यात आले

पाच सामन्यांच्या या मालिकेत उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक सामना बरोबरीत सुटला आहे

जिल्ह्यातल्या गोंधनापूर इथल्या लाभार्थी सविता बोके यांनी याबद्दल आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या घर म्हणजे आमचं हे स्वप्न होतं

आणि आता जे हे घर मिळाल्या मुळे आम्हाला ख्रप आनंदात आहे

त्यामुळे मोदीजीनां ख्रप धन्यवाद

सुकुमारजी यांनी व्यक्त केलं आहे लातूर इथं यासंदर्भात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा काल समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते दिव्यांगांच्या क्षमता ओळखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव आणि बीड तालुक्यात पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांची निलंगेकर यांनी काल पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते

न्कसान भरपाईची ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत

शासनमान्य स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेतर्फे केंद्र सुरु करण्यात आलं शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे समकालीन आव्हानं आणि आध्निक शोषण व्यवस्था इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो असं प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉक्टर अशोक पळवेकर यांनी म्हटलं आहे ते काल नांदेड इथं तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैश्विक तत्वज्ञानाशी कायम प्रामाणिक राहणं अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र्य निर्णय घेण्यासाठी कृषीमूल्य आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात यावा अशी मागणी लातूरचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केली आहे ते काल लातूर तालुक्यात वाजरखेडा इथं जनसंवाद यात्रेत ते बोलत होते